प्रधानमत्ती नरेंद्र मोदी याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मक्रिमेहक्राच्या बैठकीत हा निर्णय झाला

दोन वर्षात ही योजना कार्यान्वित होईल

अमरावती लोकसभा मतदारसध्वत प्रचाराच्या तोफा उद्या सायक्विळी पाच वाजता थक्विणार आहेत

निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे अमरावती मतदारसद्धत पद्धिा उमेदवार यद्धी रिशित असले तरीही खरी लढत शिवसेनेचे आनद्धिाव अडसूळ आणि अपक्ष उमेदवार नवनीत रवी राणा याच्यात आहे अमरावती जिल्ह्यातल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यातीी आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप करत लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त समितीचे प्रदेशाध्यक्ष मनोज चव्हाण यात्री दिली आहे औरप्रिमिद जिल्ह्यातले सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार याप्ती शिवस्वराज्य बहूजन पक्षाचे सस्खापक कन्नडचे आमदार तथा अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव याप्ती पाठिक्त जाहीर केला आहे

कॉंप्रेसचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील या पत्रकार परिषदेला उपस्थित होते

मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी अवेळी पाऊस रिमझिमला वाई पाचगणी महाबळेधर थं गारपीट आणि जोरदार पाऊस झाला जळगाव आणि औरत्रिकाद जिल्ह्यातही काल काही भागात पाऊस झाला

रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठ्याच्या द्रूस्तीचे काम चालू होते

त्यातले दोन जण हे खाजगी शिकवणी वर्गाचे मालक आहेत

याप्रकरणी काही विद्यार्थ्यांना हे पेपर मोबाईल फोनवर मिळाले होते या विद्यार्थ्यांचीही चोकशी करण्यात येत आहे बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील अप्रिमी फाट्याजवळ आज सकाळी जीप आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला

अपघातात तीन जण गर्षीर जखमी झाले असून त्याप्ती उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच आमच्या वार्ताहरानक्रिळवलआहे

सप्तिसाहित्याचे गाढे अभ्यासक म्हणूनही गोसावी याहीी राज्यभर ओळख होती

आयपीएल क्रिकेट स्पर्धेमधे आज तिसऱ्या स्थानावरच्या मुद्धे शियन्स चा सामना रॉयल चॅलेंजर्स बक्रिोर बरोबर मुंबईत होईल

गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्जि प्रथम तर दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या स्थानावर आहे